गुरू नानक जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नक्षल हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले असिस्टंट कमाडंट नीतीन भालेराव अनंतात विलीन सलग दुसऱ्या पराभवामुळे भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका गमावली मन की बात नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांसमोर संधीची नवी दारं खुली झाली असून या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या कृषी कायद्याचे फायदे सांगताना पंतप्रधानांनी धुळे जिल्ह्यातल्या जितेंद्र भोई यांचं उदाहरण दिलं भोई यांनी व्यापाऱ्यानं थकवलेल्या रकमेबाबत तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांची थकबाकीची रक्कम त्वरित मिळाली थकबाकीबाबत तक्रार केल्यानंतर आता महिन्याभरात कारवाई केली जाते कृषी उत्पादन खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे आता व्यापाऱ्यांना तातडीनं द्यावेच लागतील हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं असं ते म्हणाले पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केल्याबद्दल भोई यांनी समाधान व्यक्त केलं असून नवीन कृषी कायद्याचा आपल्याला लाभ झाला असल्याचं म्हटलं आहे नव्या कृषी कायद्याबाबत अनेकजण अफवा पसरवत आहेत मात्र तुम्ही वस्तुस्थिती जाणून घ्या असं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून शेतकऱ्यांना केलं कृषी विद्यापीठांतून शिक्षण घेत असलेल्या युवकांनी आपल्या आसपासच्या गावांत जाऊन शैतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून द्यावी माहिती तंत्रज्ञानाचा लाभ कसा घ्यावा ते सांगावे नव्या कृषी कायद्यामुळे कोणते लाभ होणार आहेत ते समजावून सांगावे असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं कृषी उत्पादक संघही कार्पोरेट होत आहेत याचे दाखले देत नव्या तंत्रज्ञानाची मदत घ्या आजकुठे कशाला किती भाव मिळतो आहे याची माहिती एकमेकांना देत राहा असं आवाहनही पंतप्रधानांनी केले आपल्या वैभवशाली वारशाचं जतन करणे आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी काल मन की बात मधून दिली याच अंतर्गत अजिंठा लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीनं जतन केला जात असल्याचं ते म्हणाले

यासाठी कॅनडा सरकार आणि अन्य संबंधित व्यक्तींनी केलेल्या मदतीबाबत मोदी यांनी त्यांचे आभार मानले भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या शोधात इथे येणारे काहीजण इथेच राहतात काही इथलं ज्ञान आपल्या देशात घेऊन जातात असेच एक जोनास मासेट्टी ब्रझिलमध्ये वेदांत आणि गीता शिकवतात त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतात अशी माहिती देत पंतप्रधानांनी आता विश्वनाथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मासेड्टी यांना शुभेच्छा दिल्या अलिकडेच न्यूझिलंडच्या संसदेतले नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी सदस्यत्वाची शपथ संस्कृतमधून घेतली सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे असं सांगून पंतप्रधानांनी शर्मा यांचं अभिनंदन केलं हिवाळ्यात जपानच्या चेरीब्लॉसमची चर्चा होते पण आज आपल्या मेघालयाचं सौंदर्यही चेरी ब्लॉसमनं खुललं आहे या ऋतूत हजारो स्थलांतरित पक्षी भारतात येतात प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ

आज साजन्या होत असलेल्या गुरूनानक जयंती बद्दल गुरु नानकदेव यांना वंदन करून मोदी यांनी कच्छच्या भूकंपात नुकसान झालेल्या गुरूद्वारा लखपत साहिबच्या पुनरुद्वाराच्या कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सुरू होण्याच्या आठवणी जागवल्या लंगर परंपरेनं कोरोना काळात अनेकांची भूक भागवल्याचंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसात विविध विद्यापीठ परिसरांना दिलेल्या भेटींच्या आठवणीही जागवल्या कोरोना निर्बंध नव्हते तेव्हा आपण विद्यापीठांच्या कार्यक्रमांना आसपासच्याशाळांतल्या मुलांना बोलवायला सांगायचो त्यांना पदवी पुरस्कार घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा मिळायची असं ते म्हणाले आपल्याला ज्या संस्थांनी घडवलं त्या संस्थांचे आपणही काही देणे लागतो हे लक्षात ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मधून केलं संस्थांनीही माजी विद्यार्थ्यांना संघटित करावं असं सांगताना विविध संस्थांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाचे दाखले त्यांनी दिले

त्यांना अभिवादन करून पंतप्रधान म्हणाले की योगी अरविंदांनी स्वदेशीचा पुरस्कार केला तो आजच्या व्होकल फॉर लोकल चा मूलमंत्र आहे आणि त्यांचे भारतियत्व जागवणारे शैक्षणिक विचार नव्या शैक्षणिक धोरणाचा आधार आहेत

दरम्यान आपण या साथीचे बरेच चढउतार पाहिले टाळेबंदीचा काळ येऊन गेला आता लशीची चर्चा आहे ती लवकर येईल पण म्हणून बेपर्वाईने वागण घातक ठरेल काळजी घ्या कोरोना विरुद्धची लढाई अजून बाकी आहे असं आवाहन मोदी यांनी केलं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संकल्पातून संविधानातून आपल्याला नागरिकांच्या कर्तव्यांबाबत जी शिकवण दिली तिचे स्मरण करा असे ते म्हणाले

जीनोव्हा बायोफार्मा बायोलॉजिकल ई आणि डॉ रेड्डी या संशोधन संस्थेतील संशोधकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदी यांनी कोविड लसीच्या संशोधनाबाबत चर्चा करतील पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटवरद्वारे ही माहिती दिली आहे

उपराष्ट्रपती एम वेन्कैय्या नायडू यांच्या नेतुवाखाली ही बैठक होणार आहे या संघटनेचे सदस्य असणाऱ्या रशिया चीन काझाकीस्तानकिर्गीझस्तान ताजीकीस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांचे पंतप्रधान यावेळी सहभागी होणार आहेत

सदस्य राष्ट्रांमध्ये शांतता सुरक्षा व्यापार तसंच आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने शांघाय सहकार्य संघटना ही एक महत्वाची प्रादेशिक संघटना आहे भारत या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांसोबत व्यापक सहकार्य वाढवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील आणि सध्याच्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तसंच भविष्यातील आव्हानं प्रभावीपणे पेलण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करेल असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे शांघाय सहकार्य संघटनेचे सचिव ब्लादिमीर नोरोव यांनी प्रसारभारतीला दिलेल्या विशेष मुलाखतीत कोरोना संकटामुळे सर्वच क्षेत्रात निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सदस्य राष्ट्रांचे प्रमुख चर्चा करतील असं सांगितलं

या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत एकात्मताशांतताबंधुत्व सौजन्य आणि सेवा या मुल्यांना केंद्रस्थानी ठेवून गुरु नानक यांनी दिलेली मानवतेची शिकवण कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि आत्मप्रतिष्ठा हा जगण्याचा मूलाधार आहे हे त्याचं तत्वज्ञान सर्व मानवी समाजाला प्रेरणादायी आहे असे गौरवपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात काढले उपराष्ट्रपती एम वेन्कैय्या नायडू यांनी सुद्धा गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा सर्व शीख बांधवांना दिल्या आहेत गुरु नानक याचं भारतीय संत अध्यात्मिक गुरु आणि तत्वाज्ञांच्या मध्ये खूप मोठं स्थान आहे आपल्या जगण्यातून त्यांनी सर्वांना सत्य करुणाआणि प्रामाणिकता यांचा आदर्श घालून दिला असं नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

अंत्यसंस्कार छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्रातील नाशिक इथले सीआरपीएफचे असिस्टंट कमाडंट नितीन भालेराव यांच्या पार्थिव देहावर काल नाशिकच्या अमरधाम इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले